पुरवठा साखळी विलगीकरण कक्ष क्षमता उभारणी माहितीचं व्यवस्थापन आणि जोखमीघी माहिती लोकांना देण्याचे उपाय वाढवण्याचं आवाहन गौबा यांनी केलं दरम्यान पंजाबमधून आणखी एक नवीन रूग्ण आढळला असल्याचं वृत्त आहे एकात्मिक आजार देखरेख कार्यक्रमांतर्गत अकरा हजार नऊशे तेरा प्रकरणांचा पाठपुरावा सुरू आहे

कोरोना विषाणुच्या प्रसाराचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार शक्य ती सर्व पावलं उचलत आहे असं आश्वासन केंद्रसरकारनं देशवासियांना दिलं आहे कोरोना विषाणुच्या प्रसाराचा सामना आणि तयारीसाठी आढावा तसंच समन्वय साधण्याच्या दृष्टीनं काल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी एक बैठक घेतली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होत

दिल्ली पंजाब उत्तर प्रदेश आणि जम्मूमधे कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे तर कर्नाटकमधेही एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं आहे मात्र अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही महाराष्ट्रात पुण्यात काल कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले या दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे मात्र या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावं असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे दुबईहून आलेल्या या दोन रुग्णांवर नायडू हॅस्पिटलमधल्या विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे धुलिवंदनाचा सण साजरा करताना होणारी गर्दी नागरिकांनी टाळावी असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी काल जम्मू कश्मीरला भेट देऊन कोरोना विषाणू संसंगामुळे इराणमधे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या कुटुबियांशी संवाद साधला सर्व विद्यार्थ्यांना लवकरच भारतात सुखरुप परत आणलं जाईल अशी म्वाही त्यांनी यावेळी दिली कोरोना संसर्गाचा फैलाव टाळण्यासाठी आसाम सरकारनं सर्व विमानतळं बंदरं आणि महत्त्वाच्या ठिकाणी देखरेख आणि तपासणी कक्ष सुरु केले आहेत कोरोना विषाणुचा तडाखा बसलेल्या इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतानं लष्करी विमान पाठवलं आहे

बेपत्ता झालेल्या आमदारांमध्ये पाच मंत्री असून गुणा इथले कॉंप्रेसचे माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांचे ते समर्थक आहेत या सर्वांना बंगळुरू इथं नेण्यात आलं आहे असं सूत्रांनी सांगितलं

मुख्यमंत्र्यांनी काल मंत्रिमंडळाची बैठक बोलवली होती त्यात वीस मंत्र्यानी राजीनामा देऊन कमलनाथ यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला दरम्यान भाजपनं आज आपल्या आमदारांची बैठक बोलवली असून शिवराज सिंह चौहान यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे

महिला हक्कांसंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघानं राजकीय घोषणापत्र स्वीकारलं आहे महिलांच्या अधिकारांसंदर्भात संयुक्त राष्ट्रांनी एक नवीन घोषणा केली आहे महिलांच्या सध्याच्या अधिकाराचं संरक्षण करणं अभिप्रेत आहे असं या घोषणेत म्हटलं असलं तरी स्वी पुरुष समानतेच्या दिशेनं कोणत्याही नव्या प्रस्तावांचा यात समावेश केलेला नाही

स्त्रियांच्या बाबतीत वर्षानुवर्षे होणार भेदभाव समाजात खोलवर रुजलेली पितृसत्ताक व्यवस्था आणि महिलांना कायम हीन मानण्याच्या परंपरेमुळे आपल्या अर्थव्यवस्थेत तसंच राजकीय जीवनात महिलांना नेहमीच गौण लेखलं गेलं त्यामुळे स्त्री पुरुष असमानता वाढीला लागली असं संयुक्त राष्ट्रांचे सरविटणीस एंटोनियो गुटेरस यांनी या बैठकीदरम्यान बोलताना सांगितलं रंगांची उधळण असलेला होळीचा सण देशभरात उत्साहात साजरा होत आहे चांगल्याची वाईटावर मात आणि वसंत ऋतुचं आगमन या दृष्टीनं या सणाला महत्व आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी जणतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे खबरदारीचा उपाय म्हणून यंदा राष्ट्रपती भवनात पारंपरिक होळी मिलन कार्यक्रम होणार नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अनेक केंद्रीय मंत्री भाजप अध्यक्ष जे

नड्डा कोरोना साथीमुळे कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत महाराष्ट्रात काल ठिकठिकाणी पारंपारिक पद्धतीनं होळी पेटवण्यात आली तर आज सर्वत्र धुळवड साजरी होत आहे

पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल भागात दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनच्या तीन साथीदारांना अवंतीपोरा पोलिसांनी काल अटक केली पुलवामा हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देऊन त्यांना साहित्य आणि इतर मदत केल्याचा त्यांच्यावर संशय आहे त्राल पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे

हा सोहळा कधी होणार हे नंतर जाहीर केलं जाणार आहे बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसिना यांच्या निमंत्रणावरुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढल्या आठवड्यात बांगलादेशाला भेट देणार होते मात्र त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे अफगाणीस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी काल दुस यांदा पदाची शपथ घेतली मात्र त्यांचे विरोधक अब्दुल्लाह अब्दुल्लाह समांतरपणे सत्ता स्थापन केली असून तालिबानबरोबर होणा या शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर देशाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे येस बँक घोटाळाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआयनं काल मुंबईत सात ठिकाणी छापे घातले तसंच येस बँकेचा संस्थापक राणा कपूर त्याची पत्नी बिंदू आणि मुली रोशनी राखी आणि राधा यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली